काँप्रसेनं छत्तीगडमध्ये मल्लिकार्ज्न यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे

त्र पक्षांनी सात जागा जिंकल्या आहेत सरकार स्थापन करण्याची तयारी काँग्रेसनं केली असून पक्षाच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज संध्याकाळी पुन्हा जयपूरमधे होत आहे या बैठकीत सरकार स्थापना तसंच विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीबाबत चर्चा होईल

काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा बहजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी आज केली मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग ज्योतीरादित्य सिंधिया आणि विवेक तन्खा यांनी आज राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आज संध्याकाळी कौंप्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक पक्षाचे केंद्रीय निरीक्षक ए के एंटनी यांच्या उपस्थितीत होणार आहे त्यात विधीमंडळ पक्षनेत्याच्या निवडीबाबत चर्चा होईल

टीआरएस प्रमुख के

नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी टीआरएसच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज हैदराबादमधे होत आहे पक्षाचे अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली राष्ट्रीय राजकारणात आपला पक्ष महत्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले

मिझो नॅशनल फ्रंटचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पदाचे दावेदार झोरामथंगा यांनी काल राज्यपालांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला भाजपला पर्याय म्हणून कॉंप्रेसने महत्वाची भूमिका निभावली असून यापुढे येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत देशातलं चित्रं बदलेलं असेल असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे

केन्द्र सरकारचा साडेचार वर्षांचा कारभार नोडिदी अर्थव्यवस्थेबाबत उदासीनता स्वायत्त संस्थांवर हल्ले आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्रांकडे दुर्लक्ष आक्रमक प्रचार याबाबत जनतेने स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे

क्षमता निर्माण आणि प्रशिक्षण कार्यक्रम परवडणा या दरात औषधं आणि लसी माहितीची देवाणघेवाण अशा माध्यमातून सहयोगीराष्ट्रांच्या विकासाची ध्येय गाठण्याच्या प्रयत्नांना भारत पाठिंबा देईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं नवी दिल्लीत चौथ्या भागीदारी मंचाच्या उद्घाटनाच्या वेळी ते आज बोलत होते गेल्या काही वर्षात भारतानं आरोग्य क्षेत्रात प्रगती केली आहे मात्र अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे मातांच्या आरोग्यावर बालकांचं आरोग्य अवलंबून आहे आणि बालकांच्या आरोग्यावर उद्याचं भवितव्य अवलंबून आहे असं मोदी यांनी सांगितलं नागरिकांमधे भागीदारी समुदायांमधे भागीदारी तसंच देशांमधे भागीदारी करण्यावर मोदींनी भर दिला

गोवर रुबेला मोहिमेंतर्गत दिली जाणारी लस पूर्णता सुरक्षित आहे असे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयात गोवर रुबेला लसीकरण मोहिम जिल्हा सुकाणू समितीची बैठक झाली बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड महानगरपालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ सुनिल घा ी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जमादार महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते